सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधे पूरस्थिती गंभीर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हेलिकॉप्टरमधून कराडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला कराड शिल्या प्रितिसंगम कार्वे रेठरे बुद्रुक गोंदी या ठिकाणांची हवाई पाहणी करत त्यांनी कृष्णा नदीमुळे आलेल्या पूरस्थिती समजून घेतली त्यांनतर मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातल्या स्थितीचा आढावा घेऊन कोल्हापूरमधल्या स्थितीचाही आढावा घेणार आहेत

पुराच्या पाण्यामुळे सांगली कारागृहात अडकलेल्या कैद्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे कोल्हापूरात पावसानं विश्रांती घेतल्यानंतरही पूरस्थिती गंभीर आहे अजूनही बराचसा भूभाग पाण्याखालीच आहे सुमारे सव्वा लाख नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं आहे एन डी आर एफ लष्कर तसंच गोवा तटरक्षक दल यांची पथकं अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत सातारा जिल्ह्यातील कोयना धरणा क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज ओसरला असून कराड शहरातील विविध ठिकाणी साठलेल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे

उजनी आणि वीर धरणातील विसर्ग वाढल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

तसेच पंढरपूर शहरातील व्यास नारायण अंबाबाई पटांगण बाबासाहेब आंबेडकर नगर गोपाळपूर रोड कुष्ठरोग वसाहत त्याचबरोबर भजनदास चौक तांबडा मारुती चौक महात्मा फुले पुतळा या परिसरात पुराचे पाणी आलेले आहे

सोलापूर मिरज एक्सप्रेस रेल्वेगाडी आज पासून आठ दिवस कराडपर्यंत धावणारसर्व स्थानकावर ही गाडी थांबणार आहे

बुलडाणा जिल्हयात जोरदार पावसानं नद्यांना पूर आला असून येळगाव धरण भरुन वाहू लागलं आहे जिल्हयातल्या सर्वात मोठा पाणी प्रकल्प हनुमान सागरच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे

काही भागात पूरस्थिती आणि भूस्खलनाची भिती हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच जोरदार वा यांमुळे कोळी बांधवांना समुद्रात न जाण्याचा शिवारा ही देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात पुराचं पाणी घुसलं आहे तसंच जिल्ह्यातल्या पर्लकोटा पामुलगौतम आणि द्वावती या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत

दरम्यान सांगलीतली पूरस्थिती नियंत्रणात यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला आणि आलमट्टी धरणातलं पाणी सोडण्याबाबत विचारणा केली कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सहमती दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातली पूरस्थिती समजून घेतली केंद्र सरकार राज्याला आवश्यक ते सगळं सहकार्य करेल असं आश्वासनही शाह यांनी दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधणार आहेत अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे

अखिल भारतीय काँप्रेस समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला क्रिप्स आयोग अपयशी ठरल्यानंतर गांधीजींनी मुंबईत गोवालिया टैंक मैदानावर केलेल्या भाषणात करा किंवा मरा अशी हाक दिली आजच्या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्य लढयात आपल्या प्राणांची आहती देणाऱ्या शूर वीरांना आदरांजली अर्पण करत आहे भारत छोडो आंदोलनातल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा लढा भारत कधीच विसरू शकत नाही अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढयातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे

लहजी नगर झेले रहिवासी मनोज मावळे याच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या तीन आरोपींना सत्र न्यायाधिश उल्हास हेजीब यांनी काल शिक्षा दिली गणेशोत्सव मंडळाना पालिकेकडून मिळणाऱ्या ऑनला उ परवानग्यांमध्ये पासवर्डचा घोळ निर्माण झाला होता त्यामुळे परवानग्या मिळण्यात अडचणी आल्या होत्या या अडचणी दूर करण्यासाठी पोलीस अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाकडून नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत